आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल मुंबईत झालेल्या सामन्यात मुंबई डियन्सची रॉयल चर्लिजर्स बंगळूरुवर पाच गडी राखून मात लोकसभा निवडणुकीच्या द्सऱ्या टप्प्यातल्या प्रचार आज संध्याकाळी संपेल

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठीची अधिसूचना आज जारी होईल

त्याच्या दुस या दिवशी अर्जांची छाननी होईल

देशातल्या जनतेची स्वप्नं आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे दूरदर्शनला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी सांगितलं की गेल्या पाच वर्षात जनतेच्या गरजा पूर्ण करण्यावर भर दिला असून पुढची पाच वर्ष जनतेच्या स्वप्नपूर्तीसाठी खर्च केली जातील शेतक यांच्या कल्याणासाठी आपलं सरकार कटिबद्ध असून अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतक यांना आर्थिक आधार देण्यासाठी सरकारनं प्रधानमंत्री किसान सम्मान योजना सुरू केली असं त्यांनी सांगितलं गेल्या पाच वर्षात एक प्रमुख जागतिक महासत्ता म्हणून भारत पुढं आला असून सर्वांच्या भल्यासाठी प्रत्येकासोबत काम करायची भारताची तयारी आहे असं मोदी म्हणाले सत्तेत आल्यास आपला पक्ष न्याय योजनेच्या अंमलबजावणीसाठी मध्यम वर्गावर बोजा पडू नये यासाठी करांमध्ये वाढ करणार नाही असं आश्वासन ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि पक्षाचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी दिलं आहे ते काल गूजरातमध्ये भावनगर जिल्ह्यात महुआ श्व प्रचारसभेत बोलत होते ही निवडणूक जिंकल्यावर ताबडतोब ही योजना प्रभावी पद्धतीनं लागू केली जाईल असं त्यांनी सांगितलं दरवर्षी दोन कोटी युवकांना रोजगार देण्यात मोदी सरकार अपयशी ठरलं असल्याचा आरोप गांधी यांनी केला लोकसभा निवडणुकीत पराभवाची चाहूल लागल्यानंच काँग्रेस पक्ष आणि या पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्रैक्ट्रॉनिक मतदान यंत्रांना दोष द्यायला सुरुवात केली आहे असं भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी म्हटलं आहे ते काल गुजरातच्या गीर सोमनाथ जिल्ह्यात कोडिनार ििं प्रचारसभेत बोलत होते राफेल मुद्यावर सर्वोच्च न्यायालयानं अलीकडेच दिलेल्या आदेशाबाबत राहुल गांधी खोटं बोलले आणि आता न्यायालयानं त्याबाबत स्पष्टीकरण मागितलं आहे असं शाह यांनी सांगितलं केंद्रातल्या रालोआ सरकारनं केलेल्या महत्त्वाच्या कामगिरीची त्यांनी माहिती दिली

देशाला सुरक्षित बनवणं ही मोदी सरकारची सर्वात मोठी कामगिरी होती असं शाह यांनी सांगितलं लोकसभा निवडणुकीच्या दुस या टप्प्यासाठीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्यानं विविध राजकीय पक्षांचे नेते आज झंझावाती प्रचारदौरे करत आहेत भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ओदिशा आणि छत्तिसगडमधे चार प्रचारसभा घेणार आहेत ओदिशात संबलपूर आणि भूवनेश्वर शिं या सभा होणार असून भूवनेश्वरमधे ते रोड शोही करणार आहेत

काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी आज केरळच्या दौ यावर असून तिथं विविध ठिकाणी ते प्रचारसभा घेणार आहेत बंगळुरु ध्रि आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी नेमण्यात आलेले विशेष अधिकारी मुनिश मुदगल यांनी पोलिसांची वाहनं आणि रुग्णवाहिकांच्या तपासणीचे आदेश दिले आहेत लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या गाड्यांतून रोख रकमेची ने आण होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर त्यांनी काल हा आदेश जारी केला बंगळुरुमधल्या तीनही लोकसभा मतदारसंघात हा आदेश लागू असेल दिल्लीत लोकसभेच्या चार जागा आम आदमी पक्षासाठी सोडायला काँग्रेस तयार आहे काँग्रेस अध्यक्ष राहल गांधी यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आपबरोबर आघाडी करायला काँग्रेसपक्ष तयार आहे मात्र आपचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी याबाबत भूमिका बदलली असा आरोप गांधी यांनी केला मात्र काँग्रेसच आघाडीसाठी तयार नसून राहुल गांधी ट्विट करुन केवळ तसा देखावा करत आहेत असं प्रत्युत्तर केजरीवाल यांनी दिलं आहे

या बंदी आदेशामध्ये निवडणूक आयोगानं गांधी यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे आणि त्यांच्या वर्तनाबद्दल कानउघाडणी केली आहे

त्यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करत निवडणूक आयोगानं खान यांची देखील त्यांच्या वर्तनाबद्दल कानउघाडणी केली आहे

मेरठमध्ये एका रस्तीला संबोधित करताना योगी यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल तर मायावती यांनी एका प्रचारसभेत विशिष्ट धर्माच्या लोकांना सपा बसपा आणि लोकदल आघाडीला मत द्यायला सांगितलं त्याबद्दल निवडणूक आयोगानं त्यांना नोटीस जारी केली

निवडणूक आयोगानं या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्याची निर्भत्सना केली आहे

बेहिशोबी मालमत्ता बाळगल्यावरुन ही कारवाई करण्यात आली आहे जप्त केलेल्या संपत्तीत दिल्ली पंचकुला आणि सिरसा धिल्या जमीन आणि घरांचा समावेश आहे मनीलाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याखाली ही कारवाई झाली आहे आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल रात्री मुंबईत झालेल्या सामन्यात मुंबई डियन्स संघानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघावर पाच गडी राखून विजय मिळवला

बंगळुरुचा हा सातवा पराभव असून गुणतालिकेत त्यांच स्थान तळाशी आहे आज रात्री आठ वाजता मोहाली थिं किंग्ज जिव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होईल

राज्य मुख्य निवडणूक अधिकारी व्ही

कांताराव यांनी काल भोपाळमधे बातमीदारांना ही माहिती दिली निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार ही कार्यवाही करणार असल्याचं त्यांनी सांगितलं भारत सरकार आणि नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालॅंड नीओपाओ कोनॅक किटोगी तसंच नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड रिफॉर्मेशन यांच्यातली शस्त्रसंधी आणखी एका वर्षासाठी वाढवली आहे

यासंदर्भात करारावर काल स्वाक्ष या झाल्याची माहिती सरकारी पत्रकात दिली आहे नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड खान्गोनं देखील कालपासून शस्त्रसंधी करार एका वर्षासाठी वाढवला आहे